पंतप्रधान कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात अयोध्या निकालाबाबत वेळकाढपणा करत असल्याचा पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला आहे एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले निकाल लौकर येऊ नये म्हणून कॉंग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात अडथळे आणत आहेत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश आणणं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं

त्यावर विरोधी पक्षांचं प्रश्न उपस्थित करणं ही दुर्देवी बाब असल्याचं ते म्हणाले आपल्या कार्यकाळात देशानं केलेल्या प्रगतीबाबत पंतप्रधान म्हणाले

हा धोरणात्मक निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली नागपर मेटो नागपूर शहराचा मध्य भाग आणि उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंजुरी दिली

त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्साही असणार आहे पाणीटचाई नववर्षाच्या प्रारभी पुणे महसूल विभागातील पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर होत चालली असून अडीच लाखाहन अधिक लोक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असल्याचं चित्र समोर आलं आहे

चारा साक्षरता पूणे जिल्ह्यातील चारा साक्षरता अभियानाबाबतचा जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेला वृत्तांत प्णे जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही बहतांशी दुग्धव्यवसाय आणि पश्पालनावर अवलंबून आहे

मात्र यावर्षी मोसमी पावसाच्या परतीच्या काळात पाऊसमान कमी झाल्यामुळं पुणे जिल्ह्याला चारा टंचाईला सामोरं जावं लागत आहे यावरील एक उपाय म्हणून कालपासून जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान राबवण्यास सुरुवात झाली

चारा साक्षरता अभियानात बियाणे लागवडी संदर्भात तांत्रिक माहिती देणं मुरघास तंत्रज्ञान अझोला निर्मिती तंत्रज्ञान निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करणं याविषयी चर्चासत्रं आयोजित केली जाणार आहेत अशी माहिती जिल्हा पश्सवर्धन उपआयुक्त डॉक्टर शितलक्मार मुकणे यांनी दिली

अनेक राजकीय नेत्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली शौर्य दिनाच्या निमित्तानं कोरेगाव भीमा परिसरात असलेल्या विजयस्तभाला अभिवादन करण्यासाठी काल लाखोंच्या संख्येनं अनुयायी जमले होते मात्र कोणाचीही गैरसोय न होता अतिशय शांततेत हा कार्यक्रम पार पडला जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेनं त्यासाठी गेले काही दिवस प्रचंड परीश्रम घेऊन चोख नियोजन केलं होतं कडेकोट बदोबस्तही तैनात होता गेल्यावर्षी स्थानिक लोकाकडून अपेक्षित सहकार्य मिळाल नसल्याच्या पार्श्वभुमीवर यदा अभिवादनाला येणाऱ्यांचं स्थानिकांनीच गुलाब प्ष्प आणि पिण्याचं पाणी देऊन स्वागत केलं स्थानिक नागरिकांची ही कृती सामाजिक सलोख्याची उसवलेली वीण अधिक घट्ट करणारीच ठरली आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी

यामुळे लाभार्थ्यांना सहकारी बँकांमधनही कर्ज घेता येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली

कांदा हमी भाव राज्य शासन राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांद्यासाठी शासनानं अनुदान जाहीर केलं आहे असं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आक्षासन दिलं आहे कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती देशमुख यांनी काल दिली राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं सुभाष देशमुख यांची काल भेट घेऊन निवेदन सादर केलं आंदोलन कोल्ह्यपर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल कोल्हापूर इथं खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला

संप जालना नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट सातवा वेतन आयोग लागू करावा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं स्वच्छता निरीक्षकांचा राज्य संवर्ग तयार करण्यात यावा यासह अन्य मागण्यासांठी राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कालपासून राज्यव्यापी संप पुकारला होता या संपात जालना जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींमधील कर्मचारी सहभागी झाल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला काम बंद आंदोलन जळगाव जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या हजारो कर्मचाऱ्यांनी देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कामबंद आंदोलन केलं त्यामुळं दिवसभर सर्व नगरपालिकांचं कामकाज ठप्प झालं होतं मागण्यांचं निवेदन अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं

यामध्ये परिसंवाद व्याख्यान आणि कवी संमेलन आदी कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजातील वापर या विषयावर मार्गदर्शन केलं

काल सकाळी ही गौ दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली गोमातेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र गौरक्षा मंत्रालयाबरोबरच गायींवर संशोधन करण्यासाठी कामधेनू विद्यापीठाची निर्मिती करावी असं मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हकुमचंद सावला यांनी या वेळी व्यक्त केलं इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन तरुणांना अंतराळ संशोधन क्षेत्रात चाललेल्या भारताच्या कामाची माहिती मिळावी यासाठी संवाद या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे याचा शुभारभ बेंगळूरू इथं इस्रोच्या मुख्यालयात झाला या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ

हवामान राज्यात काल सतरा जिल्ह्यांचं किमान तापमान दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी होतं

पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहील